ाड्डोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत भारताच्या सायना नेहवालचा सामना आज स्पेनच्या कॅरोलिना मरीन बरोबर होणार ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि स्पेनच्या राफेल नडाल यांच्यात रंगणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तमिळनाडू आणि केरळच्या दौ यावर जाणार आहेत आपल्या एक दिवसाच्या दौ यात ते मदुरई क्वे एम्सच्या ीरतीची पायाभरणी करतील तसंच मदुरई तंजावूर आणि तिरुनेलवेली ीिल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांमधे सुपरस्पेशालिटी कक्षांचं उद्घाटन करतील केरळात कोच्ची कें भारत पेट्रोलियम कॉपोरेशनच्या तेलशुद्धिकरण प्रकल्पाच्या विस्ताराच्या कामाची कोनशिला प्रधानमंत्री बसवतील आणि पेट्रोरासायनिक प्रकल्पाची पायाभरणी करतील कोच्ची क्वें स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा प्रकल्प आणि एड्डमनुर क्वें कौशल्य विकास संस्थेची पायाभरणी हे प्रधानमंत्र्यांचे तर कार्यक्रम आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरुन त्यांच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशावासियांशी संवाद साधणार आहे

दर महिन्यातून एकदा होणा या या कार्यक्रमातून प्रधानमंत्री विविध महत्वाच्या मुद्यांवर भाष्य करतात

दिल्लीतल्या लाल किल्यावर काल पासून भारत पर्व या कार्यक्रमाला सुरुवात झाली

भारत आणि श्रीलंकेदरम्यान जनतेचा परस्पर संपर्क गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचं श्रीलंकेचे महामार्ग आणि पेट्रोलियम विकासमंत्री कबीर हाशिम यांनी म्हटलं आहे भारतातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक श्रीलंकेला भेट देतात

भारत सरकारनं विविध विद्याशाखांमध्ये सुरु केलेल्या शिष्यवृत्तीचा फायदा श्रीलंकेतल्या शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना झाला असल्याचं हशीम यांनी सांगितलं नेपाळचे प्रधानमंत्री के

आपल्या ट्विट संदेशात त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीयाचं अभिनंदन केलं आहे त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत भारतातली शांतता विकास आणि समृद्धी वाढत जावो अशा शुभेच्छा दिल्या आहेत

भारताचे नेपाळमधील राजदूत मनजीव सिंग पुरी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता देशात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं स्टार्टअप डिया आणि नियमांमधील बदल आशा विविध माध्यमांतून उद्योगव्यवसाय सुरु करण्यासाठी चांगल्या वातारवणाची निर्मिती केली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका वृत्त विषयक संकेतस्ळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं

नवा भारत संधी आणि प्रोत्साहनावर भर देत असून यांची साक्ष ग्रामीण भागतला वीजपुरवठा आणि रस्तेबांधणीच्या माध्यमातून मिळते ते म्हणाले

या प्रकल्पांमुळे दिल्लीतली वाहतुक कोंडी कमी होऊन वायु प्रदुषणाची पातळी कमी होण्यास मदत होईल असं गडकरी म्हणाले

समानता एक्सप्रेस असं या गाडीचं नाव असून ही विशेष भारत दर्शन गाडी नागपूर ब्रून सुटणार आहे संविधानाचे शिल्पकार डॉ

या ठिकाणी गेल्या सहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर भुस्खल्लन होत असून डोंगारानारून दगडही येत आहेत महाराष्ट्रात ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था साकारण्यात ग्राम परिवर्तकांचं योगदान मोलाचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ग्रामपरिवर्तकांच्या दीक्षांत सोहळ्यात काल ते मुंबईत बोलत होते ग्रामीण भागातल्या परिवर्तनाची कहाणी सांगणा या पुस्ताकाचं प्रकाशन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं ग्रामीण भागच्या सामाजिक परिवर्तनाचं हे अभियान खाजगी क्षेत्राच्या सहभागातून राज्यातल्या एक हजार खेड्यांमधे राबवण्यात आलं

अफगाणिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या युद्धावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे तालीबान बरोबर झालेल्या वाटाघाटींना यश येण्याची शक्यता अमेरिकेचे अफगाणिस्तान विषयक विशेष प्रतिनिधी जल्माय खलीलजाद यांनी ही माहिती दिली कतारमध्ये तालीबानीबरोबर झालेली चर्चा आतापर्यंतची सगळ्यात सांगितलं

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत प्रुष एकेरीचा अतिम सामना आज सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि स्पेनच्या राफेल नडाल यांच्यात रंगणार आहे

ा डोनेशियातल्या जकार्ता श्वे होणा या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत भारताच्या सायना नेहवालचा सामना आज स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिच्याशी होणार आहे